प्रशासनाची घोषणा

रशियात सुरु असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या लव्हलीना बोर्घेन आणि जमूना बोरो उपांत्यपूर्व फेरीत दाखल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आज पुण्यात सुरु होणार केंद्र सरकारनं दहा लाख आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ करत ते सध्याच्या दरमहा एक हजार रुपयांवरून दोन हजार रुपये केलं आहे नवी दिल्ली इथं काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली मानधन वाढीबरोबरच आशा कर्मचा यांना विर लाभही देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं

केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात पाच केंके वाढ केली आहे

पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या कु िोंना अर्थसहाय्य देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे प्रत्येक विस्थापित कु िोोला केंद्र सरकार प्रत्येकी साडे पाच लाख रुपये मदत देणार आहे

नभोवाणी आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात भारत आणि परदेशी प्रसारकांमधल्या सामंजस्य करारालाही सरकारनं मंजुरी दिली आहे पोलीस दलाबाबत सामान्य नागरिक काय विचार करतात हे प्रत्येक पोलीस अधिका यानं समजून घेतलं पाहिजे आणि पोलीस दल नागरिकस्नेही करण्यासाठी काम केलं पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची असली पाहिजे त्यासाठी नागरिकांना पोलिसांपर्यंत सहज पोचता आलं पाहिजे असं ते म्हणाले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात गेल्या एप्रिल महिन्यात चीनमधे पहिली अनौपचारिक बैठक झाली होती

जम्मू कश्मीरमधे वित्ता दहावी बारावी आणि महाविद्यालयीन परीक्षा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची घोषणा राज्य प्रशासनानं केली आहे कश्मीर भागात हिवाळा वाढण्याआधी या परीक्षा घ्याव्यात असे निर्देश शासनानं जम्मू कश्मीर राज्य शालेय शिक्षण मंडळ महाविद्यालयं आणि विद्यापिठांना दिले आहेत राज्यपालांचे सल्लागार खुर्शीद अहमद गनै आणि फारुख खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वेगवेगळ्या आढावा बैठकांमधे हे निर्देश जारी करण्यात आले

विज्ञान गणित आणि कलाविष्कार या शाखांमधून साठ हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी या कार्यक्रमासाठी निवडले आहेत देशातल्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि पर्यावरण विषयक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी योगदान मिळवण्याच्या दृष्टीनं या विद्यार्थ्यांचं ज्ञान नवोन्मेषी कल्पनाशक्ती आणि कौशल्य अधिक वृद्धिंगत करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे

जेमिनी असं या उपकरणाचं नाव असून ते सिमलेस आहे आपत्तीच्या शा यांबाबत मासेमारीसाठी योग्य क्षेत्राबाबत तसंच समुद्रातल्या हवामानाच्या अंदाजाबाबत तातडीची माहिती आणि संपर्कासाठी ते अत्यंत प्रभावी आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आजपासून पाच दिवसांच्या कोमोरोस आणि सिएरा या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत ते आज कोमोरोसची राजधानी मोरोनी इथं पोचतील ते उद्या कोरोमोरचे अध्यक्ष अझाली असौमानी यांच्याशी द्विपक्षिय चर्चा करणार आहेत या दौऱ्याच्या दुसऱ्या उत्तर सिरीयात बंडखोर कुर्द सैनिकांविरुद्ध तुर्कस्ताननं केलेल्या लष्करी आक्रमणाचा जगभरातून निषेध होत असून या हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची आज तातडीची बैठक होत आहे बेल्जियम फ्रान्स जर्मनी ब्रिटन आणि पोलंड यांच्या सूचनेवरुन ही बैठक बोलावली आहे तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी संयम बाळगावा आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असं आवाहन सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दक्षिण आफ्रीकेचे राजदूत जेरी मॅथ्यूज मातिला यांनी केलं आहे सिरीयात तुर्कस्ताननं केलेल्या लष्करी आक्रमणाचा संयुक्त अरब अमिरातीनं निषेध केला आहे तुर्कस्ताननं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत आपलाच बांधव असलेल्या एका अरब देशाच्या सार्वभौमतेवर केलेला हा गंभीर हल्ला आहे असं अमिरातीच्या परराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

काल बोरोनं अल्जेरियाच्या पाचव्या मानांकित ओ िविद सैफोहला हरवलं

आज होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत बोरोचा सामना जर्मनीच्या उर्सुला गो जोब बरोबर होणार आहे तर लव्हलीनाचा मुकाबला क्रिंलिना कोझेस्काबरोबर होणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आज पुण्यात सुरु होईल सकाळी साडे नऊ वाजता हा सामना सुरु होईल

आकाशवाणीच्या रेनबो तसंच अन्य फ्रीक्वेन्सीजवर या सामन्यांचं धावत समालोचन हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत ऐकायला मिळेल भारतीय स्थाप्रक्षेनं कर्जावरच्या व्याजदरात एक दशांश क्यांची कपात केली आहे तसंच एक लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरचं व्याजही पाव िक्व्यानं कमी केलं आहे

आय सी

आय सी

एच डी आय एल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग तसंच पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वर्यम सिंग या तिघांना काल अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिका यांपुढं पोलिसांनी हजर केलं त्यांच्या चौकशीसाठी आणखी वेळ हवा असल्याचं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयाला सांगितलं त्यानुसार न्यायालयानं या तिघांची पोलीस कोठडी वाढवली जम्मू कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे अशीच भारताची सुरुवातीपासूनची भूमिका आहे आणि चीन देखील ही भूमिका जाणतो असं भारतानं म्हा झिं आहे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांच्या भेशिरम्यान कश्मीरचा उल्लेख झाल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ही प्रतिक्रिया दिली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नाशिक इथल्या सैन्य दलाच्या एव्हिएशन विभागाला भे देणार आहेत

राष्ट्रपती पाच दिवसांच्या महाराष्ट्र कर्ना के आणि गुजरात दौऱ्यावर आहेत